मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत यावर स्वाक्षऱ्या होणार असून उद्योग मंत्री सुभाष देसाई उद्योग राज्य मंत्री अदिती तटकरेंसह प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थिती असणार आहेत जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक प्रमुख देशांचे राजद्त आणि द्विपक्षीय ग्ंतवणूक संस्था यांसोबत द्र द्रश्य प्रणालीवरील विशेष संवाद सत्रात सहभागी होतील अभियांत्रिकी वाहन वाहन घटक माहिती तंत्रज्ञान लॉजिस्टिक रासायनिक अन्न प्रकिया यासह अन्य क्षेत्रात अमेरिका चीन दक्षिण कोरिया सिंगापूरसह देशातले मोठे उद्योग यातून गुंतवणूक करणार आहेत

टाळेबंदीमुळे कोविड फैलावाला काहीशी खीळ बसली असून त्याचा शिगेला पोहोचण्याचा काळ सुमारे आठ आठवड्यांनी पुढे गेला असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं नेमलेल्या संशोधन पथकाच्या अभ्यासात दिसून आलं आहे

कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा दर सहा पूर्णांक दोन दशांश टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता देशाच्या अर्थव्यवस्थेवर या महामारीमुळे होणाऱ्या परिणामाबद्दलच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे

काल एका दिवसात आठ हजारांहन अधिक रुगृण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे

भारतीय औषध संशोधन परिषदेनं कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्याच्या क्षमतेतही वाढ केली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं पाच जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान काल जिल्ह्यात आणखी तीन नवे रुग्ण आढळून आले यामध्ये एक तुळजापूरचा तर दुसरा तामलवाडीचा आहे तिसरा रुग्ण हा लोहारा तालुक्यातल्या फनेपूरचा आहे हे तिघेही अनुक्रमे मुंबई सोलापूर आणि पुण्याहून आलेले आहेत

यामध्ये भूसार लाईन मोती नगर आणि सरस्वती कॉलनीतल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

हे तिघेही सेनगाव इथल्या विलगीकरण कक्षात दाखल होते

आतापर्यंत आठ जणांचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे

हैदराबादहून आलेल्या पाच जणांना प्रशासनानं विलगीकरणात राहण्यास सांगितल्यानंतरही त्यांनी एका लग्न समारंभाला हजेरी लावली पाहण्यांचं आदरातिथ्यंही केलं एवढेचं नव्हे तर शहरातल्या एका बँक आणि दस्ताऐवज नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन खरेदी विक्रीचे व्यवहारही केले दरम्यान त्यांचे लाळेचे नम्ने बाधित असल्याचे आढळून आले विलगीकरणात न राहिल्यामुळे आता या सर्वांच्या संपर्कात आलेल्या जवळपास दिडशे व्यक्तीना शोधावे लागले असून यातील काही जणांचे लाळेचे नमुने हे तपासणीस पाठवण्यात आले आहेत अकोला जिल्ह्यात काल पाच जणांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला तर बारा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक हजार सात झाली आहे तर मुतांचा आकडा एकावन्नवर पोहोचला आहे

हे सर्वजण अमरावती इथल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातले आहेत

खाजगी सरकारी तसंच आरोग्य सेवेतले कर्मचारीच फक्त यातून प्रवास करु शकणार आहेत यासाठी क्यू आर कोड आधारित ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गांवर फक्त जलद थांबे घेत सकाळी साडेपाच ते रात्री साडे अकरा या वेळेत ही लोकल धावणार आहे

काश्मीरच्या नियंत्रण रेषेलगत असलेल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांवर दीडशे ते अडीचशे दहशतवादी तर जम्मू परिसरातली आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगतच्या तळांवर सव्वाशे ते दीडशे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचा अंदाज स्रक्षा दलांनी व्यक्त केला आहे या घ्सखोरांना वाट मोकळी करून देण्यासाठीच पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात असल्याचं सुरक्षा दलांनी म्हटलं आहे

नैऋत्य मोसमी पाऊस काल संपूर्ण राज्यभरात पोहोचला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे परभणी शहरासह पालम गंगाखेड जिंतूर पूर्णा तालुक्यात आणि परिसरात काल दुपारी जोरदार पाऊस झाला बीड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला असून काही नदीपात्रात पाणी भरलं आहे गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या मानवत ते आंबेगांव रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून याकडे प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हिंगोली सेनगाव रोडवरील गोमती नदीवरचा पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे नाशिक परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे नांद्र मधमेश्वर धरणातून काल द्पारी गोदावरी नदीपात्रात सहा हजार चारशे छप्पन्न घनफूट प्रतिसेकंद इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे बुलडाणा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला असून पावसाची वार्षिक सरासरी आठ टक्क्यांवर पोहोचली आहे जिल्ह्यात काही ठिकाणी वादळामुळे नुकसानही झालं आहे या पावसामुळे मलकापूर शहरात मोठं न्कसान झालं आहे शहराचा विद्युत प्रवठा त्यामुळे खंडीत झाला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत मलकापूर तालुक्यतल्या जांभूळ धाबा इथला एक शेतकरी पावसादरम्यान नाल्याच्या पाण्यात वाहून गेला धाड भागात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे ब्लडाणा शहरानजीक चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलवड नजीक पैनगंगा नदीवरील पुलाचं काम सुरू असल्यानं नदीपात्रात उभारलेला पर्यायी कच्चा पूल रात्री पडलेल्या पावसामुळे वाहून गेला त्यामुळे बुलडाणा धाड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

त्यांनी काल अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या गोळेगाव उंडणगाव अंभई आणि अजिंठा मंडळातल्या विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली यामध्ये शेतकऱ्यांचे ठिबक संच नदीकाठच्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात न्कसान झाले आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवड केलेले मिरची आणि अद्रक पीक वाहन गेले घरांची पडझड झाली बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेले असल्यामुळे त्वरित पंचनामे होणे गरजेचं असल्याचं ते म्हणाले

त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही

या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर प्रस्कारदेखील मिळाला होता याशिवाय एम

धोनी द अनटोल्ड स्टोरी केदारनाथ राबता छिछोरे पीके श्रद्ध देसी रोमान्स् डिटेक्टीव ब्योमकेश बक्षी अशा चित्रपटांतही त्यानं काम केलं होतं वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी सुशांत प्रसिद्ध होता

मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातले रहिवासी असलेल्या प्राध्यापक देशपांडे यांनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कला वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे पहिले विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम पाहिलं अंबाजोगाई शहराची नाट्यसंस्कृती जोपासण्यात आणि वृध्दींगत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे

त्यांनी शिखर बँकेचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं

ते ऐंशी वर्षांचे होते तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं

अपघातात मृत झालेले प्रशांत कुलकर्णी हे लोणी इथल्या शाळेत शिक्षक होते तसंच सध्या कोरोना विषाण्च्या अन्षंगाने सुरू असलेल्या मानूर तपासणी नाक्यावर कार्यरत होते काम आटोपल्यानंतर गावी जातांना ही दुर्घटना घडली

महावितरणनं दुरुस्तीच्या कारणास्तव हा विद्युत पुरवठा बंद ठेवल्यामुळे शहर आणि सिडकोच्या पाणी वितरणावर परिणाम होणार असल्याचं महापालिकेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल आहे

दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गांसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या सक्षम संस्था केंद्र सरकारच्या सामजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं अकोला शहरातही दोन ठिकाणी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीनं घेतलेल्या शिबीराला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी काल रक्तदान केलं

मात्र तत्कालीन परिस्थितीत निर्णयाच्या अभावामुळे हा निधी अखर्चित राहिलेला होता दोन वर्ष उलटूनही निधी खर्च न झाल्यानं राज्य शासनानं हा निधी वापराकरिता स्थगिती दिली होती

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे केली आहे तसंच हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना या भागातील पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल उदगीर तालुक्यात शेती बांधांवर प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली खरीप पेरणीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळेत बियाणे आणि खते प्रशासनानं उपलब्ध करून द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केली शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक होऊ नये असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे

यामुळे बेरोजगार मजुरांना काम मिळालं आहे